लोकसभा निवडण्कीबरोबरच ओदिशा आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधल्या विधानसभा निवडण्कांची मतमोजणी येत्या ग्रुवारी होणार आहे

आकाशवाणीच्या अधिकृत यू ट्यूब वृतवाहिनीवरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल केंद्रात बिगरभाजपा सरकार आणण्याच्या उददेशानं टीडीपीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत आहेत नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मार्क्सवादी कम्य्निस्ट पार्टीचे सरचिटणीस सिताराम येच्री यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांबरोबर नायड्र यांनी आज द्रसऱ्यांदा चर्चा केली काल नायड् यांनी लखनौ इथं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेख यादव बहजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्ष मायावती आणि लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांची भेट घेतली तृणमूल काँगेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याशीही त्यांनी याआधी अनेकदा चर्चा केली आहे नायडू यांनी आज संध्याकाळी संयुक्त प्रोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली मराठवाड्यातल्या द्रष्काळी परिस्थितीत सरकारनं तातडीच्या उपाय योजनांसोबतच दीर्घ मुदतीच्या उपाययोजना करणे गरजेचं असल्याचं मत मराठवाडा जनता विकास परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केलं आहे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज औरंगाबाद इथं द्ष्काळी परिस्थिती आणि विकास प्रश्नांवर चर्चा केली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेत झालेल्या या चर्चासत्रात मराठवाइयाचा जिल्हावार दुष्काळी कामांचा आढावा आणि त्यातल्याल त्र्टीविषयी चर्चा झाली मराठवाड्याचा सिंचन प्रश्न शिक्षण बेरोजगारी आणि औरंगाबाद इथं मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यासह विविध प्रश्नांवरही चर्चा झाली यावेळी परिषदेचे अध्यक्ष डॉ व्यंकटेश काब्दे सचिव शरद अदवंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

जायकवाडी जालना पाणीप्रवठा योजनेतून मुबलक पाणी मिळत असतानाही नगरपालिका प्रशासनाकडे शहरांतर्गत पाणीवितरणाचं नियोजन नसल्यानं ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप भाजपानं केला आहे शहराचा विस्कळीत झालेला पाणीप्रवठा तात्काळ सुरळीत करावा या मागणीसाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मामा चौकात लाक्षणिक उपोषण केलं नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांनीही आज वार्ताहर परिषद घेवून भाजपाच्या आरोपांच खंडन करत शहराचा पाणीप्रवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न स्रू असल्याचं सांगितलं

नंद्रबार जिल्ह्यात सातप्डा पर्वतरांगामध्ये रस्ते नसलेल्या खेड्यापाड्यांमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं अनोखी योजना सुरु केली आहे तळोदा क्वली डाबर या साडेतीनशे लोकवस्तीच्या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे गावातली एकमेव विहीर आटल्यानं पाण्यासाठी ग्रामस्थ हैराण झाले होते यावर प्रशासनानं रस्ताच नसल्यानं गाढवांदवारे पाणी प्रवठा करण्याचा अंगीकारला आहे दिवसभरात दोन फेऱ्यांदवारे नऊशे लीटर पाण्याची वाहतूक केली जात आहे

या गावातल्या जनावरांसाठी चारा छावणी सुरु करण्याचा प्रस्तावही प्रशासनानं तयार करुन मान्यतेसाठी पाठवला आहे नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच पाण्याची चोरीही होऊ लागली आहे कळवण ताल्क्यात धनोली इथल्या धरणाचं दार तोडल्यानं धरणातलं सुमारे सात ते आठ दशलक्ष घनफूट पाणी वाया गेलं आहे धरणाचं दार तोडणाऱ्या दळवट इथल्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध ग्न्हा दाखल केला आहे गडचिरोलीत आज प्कारलेल्या जिल्हा बंदला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करत नक्षलवादयांनी पहाटे करखेडा तालुक्यातल्या वनविभागाच्या लाकडी बिटांना आग लावली प्राडा वन परिक्षेत्रातल्या येडापूर आणि क्रंडी कुपातली लाकडं जंगल कामगार सहकारी संस्थांनी तोड्रन वारवीच्या जंगलात ठेवली होती नक्षलवाद्यांनी ती जाळून टाकल्यानं वन विभागाचं लाखो रुपयांचं न्कसान झालं आहे शिवाय एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यावर झाडं तोड्रन टाकत अडवणूक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोरची भामरागड शहर आणि तालुक्यांतल्या दुर्गम भागातले बाजार बंद आहेत अनेक रस्त्यांवरही श्कश्काट आहे

मृत बोरीवली परिसरातले असून ते कोल्हाप्रकडून म्ंबईकडे निघाले होते

परिसरातील नागरिकांच्या मदतीनं सर्व जखमींना तातडीनं सेवाग्राम इथल्या कस्तूरबा रुग्णालयात दाखल केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना मात्र ही बंदी लागू राहणार नाही असे आदेश राज्य मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयानं काढले आहेत

ग्वाहाटी इथं उदयापासून द्सरी भारतीय ख्ली आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा स्रु होत आहे

ब्लडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा इथं जिल्ह्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारं अद्यावत संग्रहालय साकार होत आहे

चार प्रशस्त दालनांतून प्राचीन शिल्पं शस्त्रं तोफा नाणी शिलालेखांचं प्रदर्शन माहिती आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातल्या महत्वपूर्ण घटनांशी संबंधित चित्रकृती तसंच कलावस्तू ठेवल्या जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सूर्य बरोबर डोक्यावर आल्यामुळे आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जण् काही ती गायब होते असा हा शून्य सावलीचा अनुभव सध्या उत्तरायण सुरु असल्यामुळे येत आहे

खगोलप्रेमी मंडळींसाठी औरंगाबाद शहरातल्या महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रात विशेष हेलिओस मीटरची व्यवस्थाही करण्यात आली होती

बीड जिल्ह्यातल्या नागरिकांना शासनानं द्ष्काळात तातडीनं मदत द्यावी अशी मागणी मसिआ अर्थात महाराष्ट्र चेंबर ऑफ काँमर्स इंडस्ट्री एण्ड अँग्रिकल्चरचे संचालक डॉ

येत्या दोन दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील